सहा दिवस चालणा या या अधिवेशनाची सुरुवात राज्यपाल चे विद्यासागर राव यांच्या अभिभाषणानं होईल

मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यभरात आज आणि उद्या असे दोन दिवस विशेष मोहीम राबवण्यात येणार आहे

मतदान केंद्रांवरही नोंदणीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे प्लवामा दहशतवादी हल्ल्याच्या पार्धभूमीवर रेल्वे प्रशासनानं सर्वत्र विशेषतः मुंबई आणि उपनगरीय रेल्वेवाहतूकीच्या सुरक्षा व्यवस्थेत वाढ केली आहे गृहमंत्रालयानं रेल्वेबरोबरच सिनेमागृह मॉल्स आणि व्विर सार्वजनिक ठिकाणी सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्याच्या सूचना स्थानिक पोलिसांना दिल्या आहेत श्वान पथक आणि बॅम्ब विरोधी पथक दिल्लीला जाणा या गाड्यांची तपासणी करत आहेत आदिवासींच्या हक्कांचं संरक्षण करण्यासाठी हरत हेनं प्रयत्न करण्याचं आक्षासन केंद्र सरकारनं दिलं आहे

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची अमलबजावणी काटेकोरपणे करायला राज्यसरकारांना सांगण्यात आलं आहे असं केंद्रीय आदिवासी विकास मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे

या मार्गामुळे केवळ शहरातल्या वाहतुकीचा प्रश्न सुटणार नसून यामुळे नवी मुंबईच्या विकासाला चालना मिळणार असल्याचं सिडकोनं जाहीर केलेल्या पत्रकात म्हटलं आहे सिडको नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ मेट्रो कॉर्पोरेट उद्योग समूह परवडणारी घरं असे काही प्रकल्प हाताळत आहे तर दोन मेट्रो मार्गांचा प्रकल्प प्रस्तावित आहे नव्व्याण्णवव्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचं काल संध्याकाळी नागपूर इथं जेष्ठ नाटककार महेश एलकूंचवार यांच्या हस्ते उद्वाटन झालं नाटककार प्रेमानंद गज्वी या संमेलनाचे अध्यक्ष आहेत यावेळी बोलतांना एलकृंचवार यांनी राज्यकतें कधीही सहिष्णू नसतात असं सांगत धर्म हा व्यापक आणि गहन विषय असल्याचं मत व्यक्त केलं नाट्यदिंडीनं संमेलनाची सुरुवात झाली या चार दिक्सांच्या नाट्य संमेलनात विविध विषयांवर चर्चासत्रं तसंच नाट्य प्रवेशांचं सादरीकरण केलं जाणार आहे

कांगोनी फाट्याजवळ आज पहाटे हा अपघात झाला अपघातातल्या जखमींवर अहमदनगरच्या सामान्य रुग्णालयात तसंच नेवासे इथल्या ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत औरंगाबाद जिल्ह्यात वैजाप्रजवळ ट्रक आणि कार यांच्या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला आहे मध्यरात्रीच्या सुमारास ही दुर्घटना घडल्यानंतर स्थानिकांनी तातडीनं तिघा जखर्मींना रुणालयात दाखल केलं असता डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषीत केलं या दूर्घटनेनंतर वैजापूर औरंगाबाद मार्गावरची वाहतूक काही काळ ठप्प झाली होती ित्वर राज्यांत राहणा या कश्मीरींच्या स्रक्षिततेची हमी त्या त्या राज्यांनी घ्यावी असे निदेश केंद्र सरकारनं दिले आहेत सर्वोच्च न्यायालयात दाखल झालेल्या याचिकेवर मिळालेल्या निर्देशानुसार केंद्रीय गृहमंत्रालयानं सर्व राज्यांना ही सूचना केली आहे पुलवामा हल्ल्यानंतर जम्मू आणि कश्मीरी नागरिकांना त्वेर राज्यात मारहाण होत असल्याबद्दल किंवा त्यांना वाळीत टाकण्यात येत असल्याबद्दल ही याचिका दाखल झाली आहे मध्य रेल्वेच्या वारसा संवर्धन मासिक सादरीकरण कार्यक्रमानुसार नेरळ माथेरान मार्गावर वाफेच जिन तसंच व्हिस्टा डोम पद्धतीचा रेल्वेडबा असणारी गाडी आज धावली या गाडीला प्रथम श्रेणीचा एक डबाही जोडला आहे प्रवाशांसाठी ही गाडी या मार्गावर उद्दाटनपर म्हणून चालवण्यात आली रेल्वे अधिकारी आणि निवृत्त कर्मचारी यावेळी उपस्थित होते विभागीय रेल्वे प्रवासी सल्लागार समितीचे सदस्य केतन शाह यावेळी उपस्थित होते

ऑलिम्पिक समितीनं पाकिस्तानच्या दोन खेळाडूंचा व्हिसा नाकारला आहे